केंद्र सरकारननिवभारताच्या निर्मितीचा आणि सामान्य माणसाचनिगणकुखकर बनवण्याचा सक्किप कला आहअस राष्ट्रपती रामनाथ कोविद्याती म्हटलआहअर्थसक्लिपीय अधिवध्काला आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणान प्राधि झाला सस्किच्या दोन्ही सभागृहाच्या सम्रक बैठकीला तस्किचित करत होत वेच्या साडकीर वर्षात दध्यव्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तसद्ध सर्वांना आरोग्य आणि शिक्षण पुरवण्यासाठी सरकारन अनक्त उपाययोजना कल्याच उपाती साधितला प्रष्टाचारमुक्त नवीन भारताचा पाया रचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच ि म्हणाला आपल्या भाषणात रालोआ सरकारन अनतव्या कल्याणासाठी कल्विखी विविध उपाययोजनाधी त्यांनी आढावा घक्कीा

ते आज संसद परिसरात बातमीदारांशी बोलत होते सबका साथ सबका विकास प्रति आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले कुठल्याही मुद्दयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरातील नागरिक संसदेच्या कामकाजाचं प्रसारण पहात असतात त्यामुळे सर्व सदस्यांनी विविध मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उपयोग करावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना संयुक्त अरब अमिरातीनं भारताकडे सोपवलं आहे या प्रत्यार्पणामुळे सक्सेना आणि तलवार यांचा हात असलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातल्या भ्रष्टाचाराचा तपास करणा या भारतीय यंत्रणांना मोठी मदत होणार आहे राजीव सक्सेना त्याची पत्नी आणि दुबईतल्या त्यांच्या दोन कंपन्यांनी या गुन्ह्याची सुरुवात केली आणि स्थावर मालमत्ता समभाग आणि ज्रिर मालमत्ता खरेदी केली असा आरोप सक्तवसुली संचालनालयानं त्याच्यावर ठेवला आहे सक्तवसुली संचालनालयानं सक्सेना याला याप्रकरणी अनेकदा समन्स बजावलं होतं

सध्या ती जामिनावर आहे

सीबीआयच्या सद्यालकपदी एम नागरि राव याच्या नियुकीच्या कस्ट्राच्या निर्णयाला आव्हान दग्ता या याचिक्वरच्या सुनावणीपासून स्वतःला दूर ठक्क्रिचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एन

रामण्णा यासी घस्तिमा आहक याआधी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रस्ति गोगोई आणि न्यायमूर्ती ए

या नियुक्तीला आव्हान देणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली आहे

हुरियत कॉन्फरन्सचा मिरवेझ उमर फारुक यांच्याबरोबर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या दूरध्वनी संभाषण प्रकरणी मेहमूद यांना समन्स बजावण्यात आलं भारताच्या एकता सार्वभौमत्व आणि प्रांतीय अखंडतेला आव्हान देणा या िलामाबादच्या प्रयत्नांचा परराष्ट्र सचिवांनी तीव्र निषेध व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय संबधांच्या सर्व निकषांचं यामुळे उल्लंघन झालं असून हे कृत्य निंदनीय आहे असं गोखले यांनी पाक उच्चायुक्तांना सुनावल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दहशतवादी आणि भारताविरोधी कारवायांशी संबंधित व्यक्तींना पाकिस्तान अधिकृतपणे प्रोत्साहन देत आहे हे त्यांनी यातून सिद्ध केल्याचं गोखले म्हणाले यातून पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर उघड झाला आहे असं ते म्हणाले जम्मू आणि काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेचा परराष्ट्र सचिवांनी पुनरुच्चार केला जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील असं ते म्हणाले

एकदिवसीय क्रिक्टमधभारताची ही सातवी निचाक्री धावसखा आह मालिकत्तिला शक्तिचा सामना यस्त्रा रविवारी वलिट्टिन शक्तिछ्ला जाणार आह श आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोग काल संध्याकाळी कोलकाता धिं दाखल झाला राज्यातले निवडणूक अधिकारी राजकीय पक्ष तसंच केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांच्या अधिका यांशी आयोग आज चर्चा करणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांशीही त्यांची चर्चा होईल उद्या आयोग मुख्य सचीव गृह सचिव पोलिस महासंचालक आणि तिर वरिष्ठ अधिका यांशी चर्चा करणार आहे काल आयोगानं रांची डिं झारखंडमधल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला आसाम मधल्या तिनसुकिया जिल्ह्याच भाजपा अध्यक्ष लखत्त मोरान याच्यावर झालखा हल्ल्याप्रकरणी पोलिसामी तीन जणाती अटक कली आह तिनसुकिया जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती विध्यक्रासर्दर्शात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आल विसता मोरान याच्यावर काल हल्ला झाला होता

जम्मू कश्मीरमध्ये हवामान अधिक खराब होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जम्मूमधे ब याच ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तसंच राज्यात अनेक ठिकाणी हिमवृष्टी होईल असं हवामान विभागाचे संचालक सोनम लोटस यांनी आकाशवाणीला सांगितलं खराब हवामानामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बद आहे